यांची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित करणार

नागप्ररसह विदर्भात पावसाची जोरदार हजेरी

यामध्ये चार मुलांचा समावेश आहे या प्रकरणी पोलिसांनी विल्डर्ससह आठ जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करून घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत यासंदर्भातील एफआयआर देखिल दाखल झालेला आहे आणि अतिशय कडक कारवाई करण्यातच येईल पण यामध्ये कुठल्या कुठल्या लेव्हलवर त्यांची चूक होती हे देखिल कंन्ट्रक्शन योग्य होतं की नाही त्यांटिकाणी जी जागा दिली होती ती योग्य होती की नाही अशा सगळ्या गोष्टींची चौकशीही करण्याकरिता त्यांनी समिती त्या ठिकाणी तयार केलेली आहे जे मृत्यूमुखी पडले आहेत त्यातले बहुतांश राज्याबाहेरचे आहेत त्या सगळ्यांना पाच लाख स्टपे आम्ही कंम्पनशेशन म्हणून देत आहोत आणि एकूणच या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करून जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई देखिल केली जाईल यापुढं अशा घटना घडू नये यादृष्टीनं देखिल त्या ठिकाणी प्रिकॉशन घ्यायचे आहेत याचे देखिल निर्देश आपण दिले आहेत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली पुण्याचे खासदार गिरीश बापट खासदार सुप्रिया सुळे यांनीसुद्धा घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला

जागतिक आर्थिक वृद्छी सामुहिकरित्या अधिक सशक्त करणं तसंच नवं तंत्रज्ञान आणि डिजिटायझेशन करण्यावरही सर्व राष्ट्रांनी सहमती दर्शवली

पंतप्रधानांनी सदस्य देशांच्या सदस्यांना दहशतवाद आणि या सारख्या संकटांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समिती नेमण्याची संकल्पनाही दिली

पारदर्शक परिणामकारी आणि भ्रष्टाचारमुक्त कार्यान्वयन हे सरकारचं लक्ष्य असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग तसंच सूक्ष्म लषू आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे सार्वजनिक लाभ प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीनं आपलं सरकार प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्येगांमध्ये येत्या काळात वाढ होऊन त्यामुळं देशाच्या विकास दरात देखिल भर पडेल आणि नवीन भारताचं स्वप्न पूर्ण होईल असं देखिल गडकरी म्हणाले नागपुरात आयोजित वार असोसिएशनच्या परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते

विधानसभेत शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते शाळांची वीज देयकं भरण्याबाबत अनेकदा समस्या निर्माण होतात त्यावर उपाययोजना करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जेवर भर देण्यात येणार असुन सर्व शाळा सौर ऊर्जेवर आणण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल

औरंगाबाद आणि लातूर विभागातील काही जिल्ह्यांमध्ये लागवडीखालील क्षेत्र आणि पीक विमा क्षेत्रामध्ये तफावत असल्याचं निदर्शनास आलं आहे यासंदर्भात चौकशीअंती विमा कंपनी दोषी असल्याचं सिदध झाल्यास त्या कंपनीस काळ्या यादीत टाकण्यात येणार असल्याची माहिती म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे आमदार अजित पवार यांनी रब्बी हंगामातील पीक विमा योजनेतील गैरव्यवहारासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते

सकाळी अकरा वाजता आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरून एकाच वेळी या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येणार आहे पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मोदी प्रथमच मन की बात कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वात जनतेशी संवाद सायणार आहे या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता मागील पर्वात पंतप्रधानांनी चंद्रपूरच्या किल्ले संवर्धन आणि स्वच्छता मोहिमेचा उल्लेख कार्यक्रमात केला होता याबाबत आमच्या चंद्रपूरच्या प्रतिनिधींनी संबंधित व्यक्तीशी संवाद साधला असता त्यांनी सांगितलं जवळपास अकरा किलोमीटर लांब असलेला चंद्रपूर शहरातील किल्ला अस्वच्छता आणि वाढलेली झाडेझूडपे यामुळं यास खंडर स्वरूप प्राप्त झाले होते

मन की बातमुळं चंद्रपूरसारख्या छोट्या शहरातील या उपक्रमाचे नाव देशभर झाले

किल्ला स्वच्छता अभियानाच्यापूढे आता या शहरातील अन्य ऐतिहासिक वास्तुबाबत नागरिकांचा आणि प्रशासनाचा दृष्टिकोन बदल्यात संस्थेला यश मिळाले आहे

बचत भवन सभागृहात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्जप्रवठा यासंदर्भात विविध बँकांचा आढावा जिल्हाधिकारी अश्विन म्दगल यांनी घेतला

शेतकरी बांधवांनी शासन मान्यता नसलेल्या बोगस आणि बेकायदेशीर एचटीबीटी बियाण्याची लागवड करु नयेए असं आवाहन अमरावती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी केलं आहे बेकायदेशीर बियाण्याची लागवड केल्यानं शेताचंए तसंच पर्यावरणाचं नुकसान होण्याची शक्यता असते पर्यावरण संरक्षण कायद्यान्सार अशा बियाण्याचा वापर आणि साठवणूक हा गुन्हा ठरविण्यात आला आहे त्यासाठी पाच वर्षे कारावास आणि एक वर्ष दंडाची तरतूद आहेए असं इंगळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केलं आहे

दूध भेसळीस सहकार्य करणाऱ्या किंवा कार्यवाही करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकारीए कर्मचाऱ्यांविरोधातही कडक कारवाई करण्यात येईलए असंही त्यांनी यावेळी सांगितलं राज्यातील दुध स्थितीबाबत माहिती घेण्यासाठी अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर विधानभवनातील दालनात बैठक आयोजित करण्यात आली होतीए त्या बैठकीत रावल बोलत होते काँप्रेस पक्षाचे ज्वेष्ठ नेते नाना पटोले यांनी आज अखिल भारतीय किसान काँप्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला सोबतच राष्ट्रीय कार्यकारिणीला विसर्जित करण्यात येत असल्याचंही त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केलं आहे काँग्रेस पक्षाचा लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव ही सामूहिक जबाबदारी असल्याचंही पटोले यांनी म्हटलं आहे चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही इथल्या जंगलात काल जिवंत खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली तस्करी होत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी सापळा रचला आणि आरोपींना रंगेहाथ पकडलं सदर प्रकरणात संपूर्ण कार्यवाही सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी ए

गोंड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सदर प्रकरणाबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे

नागप्र शहरात आज द्पार पासून पावसानी दमदार हजेरी लावली आहे सकाळपासून आकाश अभ्राच्छादित होतं

पावसाचं सर्वत्र आगमन पाहता शेतकऱ्यांनी पेरणी स्रू केली आहे सर्वाधिक पाऊस तेल्हारा ताल्क्यात झाला असून सर्वात कमी पाऊस मूर्तिजाप्र ताल्क्यात झाला आहे दरम्यान अमरावती शहरासह जिल्हयात पावसाच्या आगमनानं शेतकरी स्खावला असून पेरणीला स्रवात करणार असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे